राजेंद्र शिंगणे यांनी काल मूंबईत सांगितलं याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या औषधांचे उत्पादन त्याची उपलब्धता वितरण प्रणाली आदी बाबतचा आढावा घेण्यात आला या औषधांचा काळाबाजार अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पोलीस मदत देण्याबाबत सूचना देण्यात आल्या नागरिकांना प्रवठादाराने जास्त किंमत आकारल्यास अन्न आणि औषध प्रशासनाच्या मोफत मदत क्रमांकावर अथवा नजिकच्या कार्यालयाला माहिती द्यावी असं आवाहन डॉ शिंगणे यांनी केलं आहे

दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यात अनेक ठिकाणी टाळेबंदी जारी केली जात आहे

औरंगाबादमध्येही याआधीच टाळेबंदी लागू करण्यात आली आहे

शांतता समिती देशातील वेगवेगळ्या भागातून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही स्वरूपाचा विरोध नाही त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रशासन कटिबद्ध आहे असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि सिंधुद्र्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री उदय सामंत यांनी संगितलं सामंत यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत शांतता समितीची बैठक झाली

त्या आधारे जिल्हयातल्या जास्तीत जास्त प्रतिबंधित क्षेत्रातल्या संशयित रुग्णांचा शोध घेऊन त्यांची चाचणी करण्यात येईल त्यामुळे मृत्यूदर एक टक्क्याच्या खाली आणणं शक्य होईल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी व्यक्त केला आहे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात कृती दलाची स्थापना करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं

नाशिक प्लाइमा संकलन शासकीय प्रयोगशाळेसह नाशिक शहरात प्लाइमा संकलनाचं काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना काल राज्याचे अन्न नागरी प्रवठा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे संपर्कमंत्री छगन भूजबळ यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते

याद्वारे संशयित रुग्णांचे स्वॅब चाचणीसाठी घेण्यात येणार आहेत

तसंच जिल्हा नियंत्रण कक्षातून आणि जिल्हा संवाद केंद्रातूनही नागरिकांशी संवाद साधण्यात येत असून कोरोना साथीचा नायनाट करण्यासाठी नागरिकांनी स्वच्छता मास्कचा वापर सामाजिक अंतर आदी नियमांचे पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं डिजिटल शाळा कोरोना विषाणू संसर्गाबाबत जनजागृती करणं आवश्यक असल्यानं लातूर जिल्ह्यात येत्या पंधरवाड्यात प्रत्येक गावातील डिजीटल शाळेच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधावा अशी सुचना आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल जिल्हास्तरीय आढावा बैठकीत केली प्रत्येक कुटुबांत एक कोरानायोध्दा तयार करणं गरजेचं असून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी योगासने आणि वनौषधींचा वापर करणेही गरजेचे आहे असंही त्यांनी सांगितले

या अंतर्गत संशयित रुग्णांबरोबरच फिवर क्लिनिकमधील रुग्ण जटिल आजाराने त्रस्त असणारे रुग्ण तसेच गरोदर माता यांचेही निदान करण्यात येणार आहे या चाचण्यांना आयसीएमआरने मान्यता दिली असून राज्य शासनाच्या आरोग्य विभागानं या संदर्भातल्या सूचना जारी केल्या आहेत